या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या देशांना तातडीनं मदत करणं शक्य व्हावं यादृष्टीनं आर्थिक आणि तांत्रिक संसधनाचा आपण आढावा घेत असल्याचं बँकेंन आपल्या निवेदनात म्हटलं आहे यावर आंतरराष्ट्रीय प्रतिसाद वाढवण्याच्या दृष्टीनं जागतिक भागिदारांशी आपण समन्वय साधत असून या समस्येच्या आर्थिक आणि सामाजिक परिणामावर आपलं बारकाईनं लक्ष आहे असंही जागतिक बँकेनं म्हटलं आहे प्राणघातक कोरोना विषाणूला प्रतिबंध कारण्यासाठी आणि त्यानुषंगानं व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य नौवहन परराष्ट्र आणि गृह मंत्रालयाच्या विभागांनी योजलेल्या कृती कार्यक्रमाचा मंत्र्यांच्या गटानं काल आढावा घेतला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत नागरी हवाई वाहतूकमंत्री हर्षदीप पुरी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी नौवहनमंत्री मनसुखलाल मांडवीय आदी उपस्थित होते केरळमध्ये आढळलेल्या एका रुग्णाच्या स्थितीबद्दल या बैठकीत चर्चा झाली तूर्त चीनचा प्रवास करू नये असा सल्ला सरकारनं जाहीर केला आहे चीन पासपोर्टधारकांना ई आणि वैयक्तिक वीजा रद्द केला आहे

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारनं विशेष उपाय योजल्याचं आंध्र प्रदेश प्रशासनानं सांगितलं आहे विजयवाडा आणि विशाखापट्टणम विमानतळ आणि बंदरांवर सतर्कतेचा इशारा दिला आहे

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता पूर्ण भरात आला आहे प्रचारासाठी फक्त तीन दिवस उरले असल्यानं विविध राजकीय पक्षांनी आपले आघाडीचे प्रचारक दिल्लीत पाठवले आहेत आघाडीचे नेते रोड शोज जाहीर सभा आणि दारोदार जाऊन प्रचार करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी पश्चिम दिल्लीतल्या द्वारका भागात प्रचारसभा घेणार आहेत काल त्यांनी पूर्व दिल्लीत एक सभा घेतली पश्चाला दिल्लीची सत्ता मिळाली तर भाजपा दिल्लीकरांना स्वच्छ पाणी आणि हवा पुरवेल अशी ग्वाही मोदी यांनी या सभेत दिली भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल मुंडका इथं एक सभा घेतली तसंच रोड शोही केला भाजपा अध्यक्ष जे

नड्डा यांनी शाकुर बस्ती बॉडेल टाऊन आणि चांदनीचौक इथं सभा घेतल्या काँग्रेसतर्फे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कलकाजी इथं रोड शो केला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविद केजरीवाल यांनीही काल द्वारका इथं रोड शो केला मंदी रोखण्यासाठी आधीच्या सरकारसारखा केवळ देखावा म्हणून खर्च करण्याची चूक हे सरकार करणार नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं त्या काल नवी दिल्ली इथं फिक्कीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या सार्वजनिक संपत्तीचा वापर जबाबदारीनं करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे अर्थसंकल्पातल्या प्रस्तावित खर्चाचं उद्दिष्ट संपत्ती निर्माण करणं हेच आहे असं त्या म्हणाल्या निर्गुतवणूकीतून मिळणा या पेशाचा वापर पायाभूत सुविधांच्या विकासाकरता केला जाईल त्यातून युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असं सीतारामन यांनी सांगितलं दहशतवाद हे गंभीर आव्हान आहे मात्र दहशतवादी गट आणि त्यांना पोसणाऱ्यांविरुद्ध आपण कडक कारवाई करु शकतो हे भारतानं दाखवून दिलं आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली इथं तिस या संरक्षण अधिकारी परिषदेत बोलत होते शेजारी देशानं दहशतवाद्यांना सरकारी पाठिंबा आणि पायाभूत सुविधा पूरवुन भारताच्या संयमाची परीक्षा पाहिली मात्र एक जबाबदार आणि समर्थ देश म्हणून दहशतवादी गट आणि त्यांना संरक्षण देणा यांची कारस्थानं निष्फळ करण्यासाठी आपण समर्थ असल्याचं भारतानं दाखवून दिलं असं ते म्हणाले हिंदी महासागर आणि भारत प्रशांत क्षेत्रातल्या आव्हानांबाबत राजनाथ सिंग म्हणाले की देशाच्या हितरक्षणावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे भारतासारख्या मोठ्या देशाला आपलं संरक्षण सहकार्य मोजक्या देशांपुरतं मर्यादित ठेवता येत नाही त्यामुळे ते विस्तारण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावे लागतात त्यादृष्टीनं दहा नवे संरक्षण विभाग आणि त्यासाठी आणखी दहा अधिकारी नेमण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी कथित मध्यस्थ ख्रिश्वेन मिशेल याच्या जामिनासंबंधी दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय या दोन्हींच्या खटल्यांसाठी ही सुनावणी होणार आहे जवळपास तीन हजार सहाशे कोटींच्या या घोटाळ्याप्रकरणी सध्या मिशेल तिहार तुरुंगात आहे या करारात मध्यस्थ म्हणून मिशेलच्या भूमिकेचा तपास सीबीआय करत आहे तर काळा पैसा पांढरा करण्यासंबंधातल्या त्याच्याविरुद्धच्या आरोपांचा सक्तवसुली संचालनालय तपास करत आहे

सिंग यांनी दिली

देशभरातल्या एक कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या उद्देशानं मंत्रालय ही योजना अंमलात आणत असल्याचंही त्यांनी सांगितलं या योजनेअंतर्गत रोजगारावर मोठा भर दिला जात असून उमेदवारांना विविध क्षेत्रात आणि विविध उद्योगांत काम मिळालं आहे असंही ते म्हणाले

दक्षिण आफ्रिकेत सेन्वेस पार्क इथं भारतीय वैळेनुसार दुपारी दीड वाजता हा सामना सुरू होणार आहे

तर पाकिस्ताननं सहा गडी राखून अफगाणिस्तानचा पराभव करत उपान्त्य फेरी गाठली अ गटात सर्व तीनही सामने जिंकून भारत आता सर्वोच्च स्थानावर आहे

या स्पर्धेत पहिल्या दोन दिवसात पुरुष गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं आज जागतिक कर्करोग दिन आहे या निमित्तानं आज संपूर्ण जगात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आरोग्य क्षेत्रातल्या सर्व तज्ज्ञांना या रोगाच्या नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे कर्करोगासंदर्भात जागरूकता यावी म्हणून आजच्या दिवशी सर्वत्र जागतिक कर्करोगदिन पाळला जातो

या देशांमध्ये आजही कर्करोगामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त आहे असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे

ते काल जम्मूमध्ये त्यांच्या साप्ताहिक जनसंपर्क शिबिरात बोलत होते जम्मू विभागात सीमावतीं पूंछ जिल्ह्यात मंगनार भागातला दहशतवादी तळ भारतीय सुरक्षा दलांनी उध्वस्त केला आहे हाती आलेल्या गुप्त माहितीच्या आधारे थर्टी नाईन राष्ट्रीय रायफल्स आणि विशेष कारवाई गटाच्या तुकड्यांनी मंगनारच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली